पुणे पालिकेच्या जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये अनधिकृत भिंत बांधून पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणा या सोसायटीला क्रीडा विभागाने नोटीस बजावली असुन हे अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयमच्या जागेत बेकायदेशीर संरक्षक भिंत घालून पालिकेची जागा एका सोसायटीने बळकावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे

शिवाजी विधाटे यांनी दिली दुग्ध स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पश्पालकांनी जातिवंत पश् घेऊन सहभाग नोंदवाण्याच आवाहनपश्संवर्धन विभागाकडून करण्यात आल आहे आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीऐवजी चल पादकांवर अभिषेक करण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाबद्दल वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर सुरुवातीला या निर्णयाविरोधात बहिष्काराचं हत्यार उपासणाऱ्या स्थानिक प्जाऱ्यांनीही चल पाद्कांवरील अभिषेक विधीला मात्र प्रारंभ केला आहे नव्या निर्णयामुळं आळंदीत दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांचा वेळ वाचत असल्यानं भाविकांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे माऊलीच्या समाधीवर यापूर्वीच्या काळात होत असलेल्या अनिर्बंध अभिषेकामुळं समाधीची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याचा अधिकृत अहवाल शासनाच्या प्रातत्व विभागाने दिल्यानंतर आणि प्रजाऱ्यांकडून होत असलेल्या अभिषेकाच्या हिशेबात अनियमितता असल्याचा आक्षेप धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आल्यानंतर विश्वस्त मंडळाने समाधीवरील अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आळंदीत भाविकांची होणारी आर्थिक लूट टाळण्याच्या दृष्टीनं देवस्थानातील सर्व प्रकारच्या धार्मिक विधीला कायदेशीर स्वरुप देण्याचा विचार आता विश्वस्त मंडळ करत असल्याचं विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं काळान्सार सर्व सामाजिक व्यवहारांप्रमाणेच वैद्यकीय व्यवसायातही बदल होत आहेत मात्र फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कमी होत आहे हा वर्ग वैद्यकीय व्यवसायाचा पाया असून फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा भक्कम केली पाहिजे अस मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे आयएमए अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले ग्राहक पेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मी फॅमिली डॉक्टर आरोग्यावर बोलतो काही या टॉक शोचे आयोजन करण्यात आल होत त्यावेळी ते बोलत होते

दिलीप देवधर ग्राहक पेठचे संचालक सूर्यकांत पाठक विश्वास देसवंडीकर आदी उपस्थित होते

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांनी हि शाळा स्थापन केली होती शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त काल रात्रशाळेचे आयोजन करण्यात आल होत यावेळी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल होत तसच लघ्पट प्रदर्शन आणि शाळेच्या दीपसंग्रहालयातील एकशेचाळीस दिव्यांचे प्रदर्शन यानिमित्ताने मांडण्यात आल होते

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष क्स्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे